आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आज त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला तरुणांसाठी अंतराळाशी संबंधित कुतूहल भारताची अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान या विषयांवरील स्पर्धेची घोषणाही पंतप्रधानांनी केली माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला या स्पर्धेचा तपशील दिला जाईल या स्पर्धेत प्रत्येक राज्यातनं सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये जेव्हा चांद्रयान चंद्राच्या प्रष्ठभागावर उतरेल त्या क्षणाचा श्री हरिकोटा येथून साक्षीदार होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या देशाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि आपल्या देशातल्या लोकांची भावना समजून घेण्यासाठी पर्यटन आणि तीर्थयात्रा यापेक्षा मोठा शिक्षक नाही त्यामुळे ज्या भागांमध्ये पावसाळ्यातलं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं असतं अशा भागांमध्ये आवर्जून जावं असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्याचबरोबर भारत छोडो आंदोलनाची स्मूती घेऊन येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिनही लोकांनी कल्पक पद्धतींनी साजरा करावा असं ते म्हणाले

पोलिओप्रमाणेच देशाला या आजारापासून मुक्त करण्यासाठी काविळीचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक मोहिमेवर भर देण्याचं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं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 केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही या रोगाविरुध्द जनतेला एकत्रित येऊन लढा देण्याचं आवाहन केलं

तसंच दारणा कडवा भावली या धरणांतूनही नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे

दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्णपणे भरत आले असून पाऊस असाच राहिल्यास सांगलीला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कोयना आणि वारणा धरण परिसरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे

पावसाची स्थिती अशीच राहिल्यास वारणा धरण चार दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्याचा म़तदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी पोलादपूरला पाठविण्यात आला आहे काल एकाच दिवसात पावसाचे चार बळी गेल्याचं वृत्त आहे